मात्र दहशतवाद मुक्त वातावरणात पाकिस्तानाशी चर्चा करायला आपण तयार असल्याचंही स्पष्ट केलं आहे नवी दिल्ली एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही भुमिका स्पष्ट केली पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि भारताविरुद्ध केल्या जाणा या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवावं असं त्या म्हणाल्या पाकिस्तानचे प्रधानमंत्री शिरान खान हे एक धुरंदर नेते आहेत असं काही लोक म्हणतात

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं जाण्यात चीननं आणलेली आडकाठी ही दहशतवादा विरुद्धच्या जागतिक लढाईला बसलेला मोठा फाक्रा आहे असं मत काँग्रेस पक्षानं व्यक्त केलं आहे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुर्जेवाला यांनी म्हाक्रिंय की या आडकाठीमुळे चीन हा पाकिस्तानचा घनिष्ठ सहकारी असल्याचं सिद्ध झालंय चीनने ही आडकाठी विनाकारणच आणल्याचं सांगून सुर्जेवाला यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही ीका केली आहे जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलेले आपयश आशिया खंडातील प्रादेशिक स्थैर्य आणि शांतीच्या विपरित घाजा असल्याचं मत अमेरिकेच्या दूतावासानं व्यक्त केलंय

मसूद हा सुरक्षा परिषदेच्या दहशतवादाच्या निकषावर दहशतवादीच ठरतो आणि जैश ए महम्मद ही संयुक्त राष्ट्रसंघानं दहशतवादी ठरवलेली संस्था आहे

निवडणूक आयोगानं आज नवी दिल्ली धिं केंद्रीय निरीक्षकांची बैठक घेतली निवडणुकीच्या काळात निरीक्षकांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची माहिती या बैठकीत त्यांना दिली गेली मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चन्द्र यांनी निरीक्षकांना याबाबत मार्गदर्शन केलं कर्तारपूर कॉरिडोअरबाबतची रूपरेषा ठरवण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान अत्तिरी वाघा सीमेवर आज झाली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध् केलेल्या पत्रकानुसार दोन्ही देशांनी सखोल चर्चा केली तसंच प्रकल्पाच्या कराराबाबतही विविध बाजूंनी चर्चा केली आजच्या बैठकीत प्रस्तावित कॉरिडोअरच्या तांत्रिक मुद्दयांबाबतही तंत्रज्ञात विचार विनिमय झाला

त्यावेळी प्रकल्पाचं अंतिम स्वरुप निश्वीत करण्यात येईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पत्रकात नमूद केलं आहे राफेल लढाऊ विमानप्रकरणी केंद्र सरकारनं उपस्थित केलेल्या प्राथमिक आक्षेपांवर प्रथम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर खरेदी व्यवहारातील तथ्यांवर विचार केला जाईल असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं

माजी न्यायाधीश डी के जैन यांनी बीसीसीआयच्या लोकपालाच्या पदाचा पदभार स्वीकारल्याचं नरसिम्हा यांनी आज न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि न्यायमूर्ती ए एम सप्रे यांच्या पीठाला माहिती दिली प्रशासन समितीनं वेगवेगळ्या क्रिके मंडळांना आर्थिक मदत देऊ केली असून त्यासंदर्भातल्या वादांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना पीठानं नरसिम्हा यांना दिल्या आहेत यासह बीसीसाय आणि राज्य क्रिके मंडळांद्वारे दाखल याचिकांवरची सुनावणी राखून ठेवण्याचे आदेश पीठानं सर्व न्यायालयांना दिले आहेत

भारत प्रथमच सलग पाचव्या वर्षी जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था ठरला असल्याचं केंद्रीय मंत्री अरुण जेमी यांनी सांगितलं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करात कोणतीही वाढ न करता हे साध्य करण्यात आलं आहे

जम्मू कश्मीरमधे विधानसभा निवडणुकांची शक्यता अजमावून पाहण्यासाठी निवडणूक आयोगाचं पथक आज श्रीनगरला पोहोचलं या पथकात विनोद झुत्शी डॉ नूर मोहम्मद आणि ए

आज पीडीपी आणि अन्य राजकीय पक्ष तसंच संघ जांच्या प्रतिनिधींनी या पथकास भे दिली आणि कश्मीरमधील स्थितीबाबत आपले म्हणणे मांडले दोन दिवसांच्या दौ यामध्ये ते प्रमुख राजकिय नेते जिल्हा पातळीवरचे निवडणुक अधिकारी सुरक्षा अधिकरी आणि महत्वांच्या व्यक्तींच्या भेरी घेणार आहेत

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज र्मिनसजवळ पादचारी पूल कोसळला असून या दुर्घाजेत दहा बारा जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ईम्स ऑफ डिया मिरतीजवळ रेल्वे स्थानकच्या एक क्रमांकाच्या फला ला जोडणारा हा पादचारी पूल होता जखर्मींना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दुर्घाजेचा परिणाम वाहतुकीवर झाला असून पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे केरळमधल्या एका सातवर्षीय बालकाला वेस नाईल विषाणूची लागण झाल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचं तज्ञ पथक केरळला रवाना केलं आहे

नाईल विषाणूचा पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या विषाणू विरोधी औषधांचा साठा मागवला आहे

हे क्षेपणास्त्र कमी वजनाचं असून सहज वहन होऊ शकणारं क्षेपणास्त्र आहे

प्रधानमंत्री तेरेसा मे या कदाचित येत्या आठवड्यात तिस यांदा ब्री श संसदेत ब्रेग्झि ठरावावर मतदानही घेतील गेल्या खेपेला दुस यांदा संसदेनं युरोपियन युनियनमधून वेगळं होण्याचा प्रस्ताव फेशिळला होता

हरियाणा बिल्या पंचकुलातल्या दहशतवाद विरोधी न्यायालयातल्या स्थानिक वकिलांनी पुकारलेल्या संपामुळे समझौता एक्सप्रेस बॅम्ब स्फो प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित केली आहे

ाडियन वेल्स धिं सुरु असलेल्या धिियन वेल्स मार्स्रिं धििस स्पर्धेत ब्रिडेच्या केल एडमंडचा पराभव करुन रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे